त्यामुळे प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळायला हवं असं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं

आपल्याला मिळालेलं घर इतरांना विक् नका आणि म्ंबई बाहेर जाऊ नका असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यावेळी ग़हनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड महापौर किशोरी पेडणेकर म्हाडाचे उप म्ख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर सभापती म्हाडा विनोद घोसाळकर झोपडपट्टी प्नर्वसनचे सभापती विजय नाहटा सचिन अहिर हेही उपस्थित होते मुंबई पालिका क्षेत्रातल्या बंद पडलेल्या गिरण्यामधल्या गिरणी कामगारांना घरं दयायचा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं

फ्टाच्या या वन बीएचके सदनिका अत्याध्निक सोयी स्विधांनी य्क्त आहेत

नाणार रिफायनरीचा विषय आता संपला असून शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पुन्हा आणू देणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या कात्रादेवी इथं पक्षाच्या सभेत बोलत होते खासदार विनायक राऊत आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते रिफायनरीला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांना पक्षातून काढून टाकल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली दरम्यान प्रकल्पाच्या समर्थनासाठी उदया जनकल्याण प्रतिष्ठाननं डोंगर तिठा इथं सभा आयोजित केली आहे पाणी आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशूंचं संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पश् प्रदर्शन उपय्क्त असल्याचं मत पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटलं आहे ते आज लातूर जिल्ह्यात सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान समिती आणि जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पश् संवर्धन विभागानं आयोजित केलेल्या पश् प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते

राज्याचे वनमंत्री तथा भूकंप आणि प्नर्वसन मंत्री तसंच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज चंद्रपूर जिल्ह्याला भेट दिली यावेळी त्यांनी वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात चालू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला वन अकादमीच्या चिंचपल्ली इथल्या बांब् संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची आणि बल्लारप्र तालुक्यातल्या बांधकाम होत असलेल्या बॉटनिकल गार्डनच्या कामांची पाहणी करून आढावा घेतला शहरी नक्षलवादी आणि डाव्यांकडून स्धारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्दयांवर देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न स्रु असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे ते आज शिर्डी इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते म्स्लिम आरक्षण हा देखील म्स्लिम समाजाची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचेही ते यावेळी म्हणाले राज्यातलं सरकार हे म्ख्यमंत्री उदधवजी ठाकरे चालवत नसून राष्ट्रवादी काँग्रेस चालवते त्यामुळे शरद पवारांना हवे तेच निर्णय राज्य सरकार घेत असल्याचं ते म्हणाले देशात बेरोजगारीचा आकडा वाढत असताना सीएए एनआरसी आणि एनपीआर आणून सरकार दोन समाजात फ्ट पाडत असल्याची टीका य्वक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते स्बोध हरितवाल यांनी केली आहे ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते देशाला खरी गरज एनआरयू म्हणजेच नश्वानल रजिस्टर फॉर अन एम्प्लॉयमेंटची आहे राष्ट्रीय बेरोजगारी रजिस्टरच्या मागणीसाठी भारतीय य्वक काँग्रेसच्या वतीनं यंग इंडिया के बोल या अखिल भारतीय भाषण स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्ढच्या महिन्यात य्वक काँग्रेस सरकारला बेरोजगारांचा आकडा देऊन नोकऱ्या उपलब्ध करण्याची मागणी करणार असल्याचं ते म्हणाले काँग्रेसच्या अन्सूचित जाती विभागाच्या वतीनं राज्यभरात आरक्षण बचाव अभियान राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी औरंगाबाद इथून झाली यावेळी राष्ट्रीय समन्वयक मनोज बागडी प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ जितेंद्र देहाडे उपस्थित होते मराठवाड्यात हे अभियान तीन दिवस राबवलं जाणार आहे विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातील कृणबी मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्ग ओबीसीत समावेश करायला सरकारला भाग पाडू अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे कुणबी मराठा सेवा संघ आणि कुणबी युवा संघाच्या वतीनं आज जालना शहरात झालेल्या कुणबी हक्क परिषदेत ते बोलत होते

मात्र द्सऱ्या डावात भारताची फलंदाजी पून्हा गडगडली

राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस पडला सातारा जिल्ह्यात म्हसवड परिसरात आज द्रपारी अवकाळी पाऊस पडला या पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं जिल्ह्यातल्या अन्य भागात ढगाळ वातावरण असून वातावरणातला उष्मा वाढला आहे परभणी जिल्ह्यात प्र्णा आणि पालम इथं आज अवकाळी पाऊस पडला गंगाखेड तालुक्यात आज सुमारे अर्धा तास पाऊस पडला

त्यामुळे रब्बी पिकाचं नुकसान झालं पावसाम्के आंबा पिकावरदेखील परिणाम होत असून शिरुळ आनंतपाळ तालुक्यात झालेल्या पावसामुळे गहू हरभरा आणि करडई या पिकाचं न्कसान झालं असून जनावरांसाठी काढून ठेवलेला चारा भिजला सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली बार्शी उत्तर सोलापूर मोहोळ आणि अन्य भागात पावसाम्ळे द्राक्ष ज्वारी आणि हाताशी आलेल्या अन्य पिकांचं नुकसान होत आहे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी वीजप्रवठा खंडित केला आहे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात भारजवाडी इथं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं

शासनाच्या या निर्णयामूळे न्कसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पहिल्या राज्यस्तरीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फ्टाणे यांची निवड झाली आहे

नांदेड इथं शंकर साहित्य दरबार सम्मेलनाचं उदघाटन ज्येष्ठ पत्रकार क्मार केतकर यांच्या हस्ते आज झालं यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कवयत्री अन्राधा पाटील माजी आमदार डी पी सावंत आदि उपस्थित होते गेल्या चोवीस तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस पडला कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या त्लनेत किंचित वाढ झाली आहे तर राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरी इतकं होतं

येत्या दोन दिवसांत मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता असून राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे